औरंगाबाद आणि परभणी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद खुल्या प्रवर्गातल्या महिलांसाठी राखीव झालं आहे जालना जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी उस्मानाबाद अनुसूचित जाती महिला हिंगोली अनुसूचित जमाती नांदेड अनुसूचित जमाती महिला लातूर इतर मागास प्रवर्ग बीड इतर मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव झालं आहे सोलापूर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी नागपूर अनुसूचित जाती महिला नंदरबार अनुसूचित जमाती पालघर रायगड अनुसूचित जमाती महिला कोल्हापूर वाशीम अमरावती इतर मागास प्रवर्गासाठी ठाणे सिंधुदूर्ग सांगली तसंच वर्धा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद इतर मागासवर्गातल्या महिलांसाठी रत्नागिरी नाशिक धुळे गडचिरोली गोंदिया सातारा अकोला भंडारा खुल्या प्रवर्गासाठी तर बुलडाणा यवतमाळ जळगाव अहमदनगर प्णे आणि चंद्रपूर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद खुल्या वर्गातल्या महिलांसाठी राखीव झालं आहे

आरक्षणासंदर्भात न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिकांवर काल सरन्यायाधीश शरद बोबडे न्यायमूर्ती संजीव सिन्हा आणि न्यायमूर्ती सुर्यकांत यांच्यासमोर एकत्रित सुनावणी झाली

वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेतलं मराठा आरक्षणही न्यायालयानं वैध ठरवलं आहे दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठातल्या आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई जम्मू काश्मीरमधल्या नेत्यांवरची कथित कारवाई आणि गांधी कुटंबियांच्या सुरक्षेत केलेली कपात या मुद्यांचे पडसाद काल संसदेच्या दोन्ही सदनात उमटले राज्यसभेत कामकाज सुरू झाल्यानंतर नोबेल पारितोषिक विजेते अभिजीत बॅनर्जी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव एकमुखानं मंजूर करण्यात आला मात्र त्यानंतर डाव्या पक्षाच्या खासदारांनी जेएनयूच्या मुद्यावरून घोषणाबाजी सुरू केली विरोधी पक्षाच्या खासदारांनी काश्मीरच्या मृद्यावरून घोषणाबाजी सुरू केली या गदारोळामुळे सभापती व्यंकय्या नायड्र यांनी सदनाचं कामकाज दपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं लोकसभेचं कामकाज सुरू होताच शेतकऱ्यांचं उत्पन्न द्पपट करण्याच्या मुद्यावर चर्चेला प्रारंभ झाला मात्र काँप्रेससह द्रमुक आणि डाव्या पक्षांच्या खासदारांनी अध्यक्षांच्या आसनासमोरच्या हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केली अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या गदारोळातच प्रश्नोत्तराचा तास सुरू ठेवला घोषणाबाजी करणाऱ्या सदस्यावर कारवाईचा इशारा अध्यक्षांनी दिला काँग्रेसचे नेते अधीररंजन चौधरी यांनी गांधी कुटुंबियांच्या सुरक्षेत कपातीचा मुद्दा उपस्थित केला याच मुद्दावर स्थगन प्रस्तावही देण्यात आला होता मात्र अध्यक्षांनी त्यांना हा मुद्दा सदनासमोर मांडण्याची परवानगी दिली नाही त्या निषेधार्थ विरोधी सदस्यांनी सभात्याग केला त्यानंतर सुरू झालेल्या शून्य प्रहरात नांदेडचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचं झालेल्या नुकसानीपोटी विशेष पॅकेज जाहीर करण्यात यावं अशी मागणी केली लातूर जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त पिकांचं सर्वेक्षण करुन शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करा अशी मागणी लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी केली जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी उपाययोजना करणं आवश्यक असून यासाठी जलशक्ती मंत्रालयाअंतगंत हर घर जल हर घर नल ही योजना राबवून प्रत्येक घरात पाणी देण्याचा प्रयत्न करावा असही ते म्हणाले

आज सायंकाळी पाच वाजता ही बैठक होणार आहे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्तच्या विविध कार्यक्रमांमध्ये काँग्रेसचे नेते सहभागी झाल्यानं कालची ही बैठक रद्द झाल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी सांगितलं

ठाकरे या बैठकीला मार्गदर्शन करून पक्षाची पुढील भूमिका निश्चित करतील असं पीटीआयच्या वृत्तात म्हटल आहे

राज्यात शिवसेने शिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही असं शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी म्हटलं आहे अवकाळी पावसानं औरंगाबाद जिल्ह्यात पिकांच्या झालेल्या न्कसानीची रावते यांनी काल पाहणी केली तसंच शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते ते म्हणाले शिवसेने शिवाय सत्ताच बसू शकत नाही या महाराष्ट्रातील परिस्थिती शंभर टक्के आहे शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवलं शिवाय या महाराष्ट्रात कोणालाही सत्तेत सामील होता येत नाही त्यामुळे शिवसेनेचा जो शेतक यांसदंभात कार्यक्रम आहे पुढे नेण्याचा आमचा निर्धार आहे जिल्ह्यात शिवसेनच्या वतीनं विविध गावात सुरू करण्यात आलेल्या शेतकरी मदत केंद्राला रावते यांनी भेट दिली पिकांचं नुकसान झालं असलं तरी जनावरांसाठी आणि पिण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्यानं शेतकरी आनंदीत असल्याचंही रावते यांनी यावेळी सांगितलं

लोहारा आणि तुळजापूर तालुक्यातल्या नळदूर्ग आणि जळकोट परिसरातही असा आवाज झाला हा भूकंप नसून भूगर्भातल्या हालचालींमुळे हा आवाज येत असल्याची माहिती लातूर इथल्या भूकंपमापन केंद्रानं दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर सदर योजनेसाठी जिल्ह्यातील चौदा हजार पन्नास मातांना तीन टक्के अनुदान वाटप करण्यात आले आहे

नागरिकांमध्ये स्वच्छतेची संस्कृती रुजवण्याच्या हेतुनं हा दिवस पाळण्यात येतो महापौर मिना वरपूडकर यांच्या हस्ते जंतूनाशक औषधी आणि स्वच्छ सर्वेक्षणच्या स्टीकरचं वाटप करण्यात आलं जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीनं स्वच्छता फेरी गाव बैठका शौचालय बांधकामाचा श्रभारंभ आशाताई अंगणवाडीताई सरपंच आणि ग्रामसेवकांशी संवाद बैठका असे विविध उपक्रम राबवण्यात आले

त्यात शहरी भागातली एकोणीस हजार तर ग्रामीण भागातली एक लाख बारा हजार कुटुंबं आहेत जिल्ह्यात सुमारे एकवीस कोटी रुपयांच्या शस्त्रक्रिया आणि आरोग्यसेवा या योजनेतून देण्यात आल्या असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीनं बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून राज्यपालांच्या सूचनेनुसार तातडीनं शेतकऱ्यांना मदत देणं सुरू झालं असल्याची माहिती केंद्रेकर यांनी यावेळी दिली परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या येलदरी जलाशयाची पाहणीही केंद्रेकर यांनी काल केली यावेळी त्यांनी धरणाच्या सुरक्षिततेबाबत माहिती जाणून घेतली आणि कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या

कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलतांना ही माहिती दिली